कारगिलमध्ये पहिला झंस्कार हिवाळी क्रीडा आणि युवा महोत्सव यशस्वीरित्या पूर्ण पोलिओ मोहीम देशभरात आज पल्स पोलिओ मोहीम सुरू होत आहे पोलिओ राष्ट्रीय प्रतिबंधक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल संध्याकाळी पाच वर्षाखालील बालकांना पोलिओची लस देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला

आरोग्य कर्मचारी दोन कोटी घरांना भेट देऊन पोलिओ लसीकरण मोहीम राबवणार आहेत

आपल्या शेजारी राष्ट्रांसह जगभरात अनेक ठिकाणी पोलिओच्या विषाणूचा संसर्ग कायम आहे त्यामुळे आपण सतर्क राहणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले

हिमाचल प्रदेश दिल्ली राजस्थान बिहारसह मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात उत्तरप्रदेश छत्तीसगड उत्तराखंड पंजाब जम्मू आणि काश्मीर हरयाणा आणि केरळ अन्य पक्ष्यांमध्येही या रोगाचा संसर्ग झाला आहे हरयाणा महाराष्ट्र पंजाब छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या सर्वात जास्त प्रसार असलेल्या राज्यांमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे

या पार्श्वभूमीवर राज्य सभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेच्या सर्वपक्षीय सदस्यांची आज बैठक बोलावली आहे

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत

त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरुन त्याचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित केला जाईल रात्री आठ वाजता आकाशवाणीवरुन तो पुन्हा ऐकता येईल

नड्डा यांनी काल जाहीर केले मजबूत आघाडीच्या बळावर राज्यही मजबूत होईल असा विश्वास नड्डा यांनी काल मदुराई येथे केलेल्या भाषणादरम्यान व्यक्त केला

माजी मंत्री राजीव बंदोपाध्याय यांच्यासह आमदार वैशाली दालमिया आमदार प्रबीर घोसाल माजी आमदार पार्थसारथी चटोपाध्याय माजी महापौर रथीन चक्रवर्ती आणि अभिनेता रुद्र्नील घोष यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय आणि मुकुल रॉय उपस्थित होते राजीव बंदोपाध्याय यांनी शुक्रवारीच आपल्या आमदारकीचा आणि तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या आज पश्चिम बंगालमधल्या हावडा इथं भाजपनं आयोजित केलेल्या सभेला संबोधित करणार आहेत मूळ नियोजनानुसार अमित शहा हे या सभेला उपस्थित राहणार होते आता ते दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सभेला उपस्थित असलेल्यांशी संवाद साधतील यावेळीही तृणमूल कॉंग्रेसचे आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे म्यानमार लष्कर राज्यघटनेच्या रक्षणासाठी कायदेशीर चौकटीत राहूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे म्यानमाचे लष्कर प्रमुख जनरल मिन ऑग लेंग यांनी काल स्पष्ट केले

नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत देशाच्या राष्ट्रीय सल्लागार आंग सान स्यु की यांच्या अध्यक्षतेखालील नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले होते मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अव्यवस्थापन झाल्याचा आणि पारदर्शकतेच्या अभावाचा आरोप विरोधी पक्षांनी केला असून त्यांना लष्कराने समर्थन दिले आहे म्यानमारमधल्या राजकीय परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्रांनीही चिंता व्यक्त करत लोकशाहीचा आदर राखण्याचे आवाहन म्यानमारमधील सर्व घटकांना केले होते

नेपाळचे पंतप्रधान के

शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली काल नेपाळ गुंतवणूक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला बांधा मालकी घ्या वापरा आणि हस्तांतरित करा या पद्धतीअंतर्गत हे कंत्राट दिले जाणार आहे या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वीजेपैकी काही टक्के वीज नेपाळला मोफत द्यावी लागणार आहे

गांधी आश्रम ट्रस्टचे संचालक रहा नब कुमार यांच्या उपस्थितीत सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महात्मा गांधीजींचे अहिंसेचे विचार आणि सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात त्यांचा संदर्भ या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते भारताची फाळणी निश्चित झाल्यानंतर तत्कालीन पूर्व पाकिस्तानचा भाग असलेल्या नौखालीमध्ये दंगली उसळल्यानंतर महात्मा गांधी येथे चार महिने शांतता मोहिमेवर आले होते हुरियाणा आमदार एका दंगल प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हरियाणा विधानसभेने कालका येथील कॉग्रेसचे आमदार प्रदीप चौधरी यांना अपात्र ठरवले आहे चौधरी यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे

कारगिल कारगिलमध्ये सुरू असलेला पहिला झंस्कार हिवाळी क्रीडा आणि युवा महोत्सव काल लडाखचे खासदार सेरिंग नामग्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत समाप्त झाला हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या लडाख प्रशासन आणि स्वयंसेवकांचे त्यांनी कौतुक केले

सातशे लोकांनी यात सहभाग घेतला होता